केंद्र सरकारनं राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांसोबत प्रतिबंधात्मक तसंच प्रसाराला आळा घालण्यासाठी समन्वयानं उपाययोजना केल्यामुळे कोविडच्या बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या उपचार सुरू असलेल्या रुग्णसंख्येपेक्षा जास्त राखणं शक्य झाल्याचं आरोग्य मंत्रालयानं नमूद केलं आहे

देशभर चाचणी सुविधांचा विस्तार करण्याच्या प्रयत्नांमुळे कोरोना बाधितांची संख्या दर दिवशी वाढत असल्याचं दिसून येतआहे असंही आरोग्य खात्यानं म्हटलं आहे

सेवा संगठन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल भारतीय जनता पक्षाच्या सेवा ही संगठन अभियानाच्या अंतर्गत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या सेवा कार्याचा दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आढावा घेतला यावेळी पंतप्रधानांनी भाजपच्या सात प्रदेश कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला महाराष्ट्रातील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी संभाषणाची सुरूवात मोदी यांनी मराठी भाषेतून केली टाळेबंदीच्या काळात स्थलांतरित मजूरांना त्यांच्या मूळ गावी पाठविण्यासाठी महाराष्ट्रातील भाजप कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी प्रशंसा केली

येत्या मंगळवारी न्यायमूर्ती नागेश्वर राव यांच्या खंडपीठासमोर पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील याचिका सुनावणीसाठी येणार असून मराठा आरक्षणाच्या मूळ याचिकेवरही विचार होण्याची शक्यता आहे मराठा आरक्षणाचं विधेयक महाराष्ट्र विधीमंडळात एकमतानं मंजूर झालं आहे याबाबत राज्य सरकार न्यायालयात भक्कमपणे आपली बाजू मांडेल असं अशोक चव्हाण यांनी बैठकीनंतर सांगितलं या बातम्या आपण न्यूज ऑन एआयआर ऍपवर देखील ऐकू शकता ताज्या अपडेट्ससाठी आपण आम्हाला फॉलो करु शकता आमचं ट्विटर हँडल ऍट एआयआरन्यूज पुणे फेसबुक पेज ऑल इंडिया रेडियो न्यूज पुणे आणि मराठी न्यूज पुणे ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्युब चॅनेलवर ग्रुपौर्णिमा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजची गुरुपौर्णिमा साधेपणानं साजरी करण्याचा निर्णय शिर्डीसह राज्यातील विविध धार्मिक संस्था संघटनांनी घेतला आहे लाखो भाविकांच्या उपस्थितीत होणारे विविध धार्मिक कार्यक्रम यंदा रद्द करण्यात आले आहेत मात्र आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेत काही धार्मिक संस्था आणि मठांतर्फे गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं ऑनलाईन प्रवचन आणि सत्संगाचे आयोजन करण्यात आलं आहे त्यामुळे भाविकांना घरबसल्या या कार्यक्रमात सहभागी होता येणार आहे सध्याची गरज लक्षात घेऊन गुरूपौर्णिमेनिमित्त अनेक संस्थांतर्फे रक्तदान आणि प्लाझ्मा दान शिबिरांचंही आयोजन करण्यात आलं आहे एकाश्म मंदिर लातूर जिल्ह्यात उदगीर परिसरात लेणी मंदिरं किल्ला विहिरी बारवा असे स्थापत्याचे नमुने आढळून येतात यात आता आणखी मोलाची भर पडली आहे या परिसरात सात एकाश्मक मंदिरं म्हणजे एका पाषाणात निर्माण केलेली मंदिरं आढळली आहेत या मंदिरांचा अभ्यास करणाऱ्या प्रा

माधवी महाके यांनी याबाबत आकाशवाणीला अधिक माहिती दिली

कोरोना संकटामुळे यंदा बैलांची मिरवणूक न काढता शेतकऱ्यांनी आपल्या शेतातच बैलांची प्जा करून हा सण साजरा केला

यासंदर्भात आयुक्त कार्यालयाने सर्व सहसंचालक आणि कृषी अधीक्षकांना लेखी पत्राद्वारे कळवले असून कोणतीही दिरंगाई न करता संबंधित कंपन्यांविरुद्ध न्यायालयात दावे दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत कृषी मंत्री राज्यात सध्या सुरू असलेल्या कृषी संजीवनी सप्ताहाच्या निमित्तानं शेतकऱ्यांमध्ये कृषी योजनांचा प्रसार करण्यासाठी तसंच शेतकाऱ्यांच्या समस्यां जाणून घेण्यासाठी कृषिमंत्री दादा भुसे काल चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते नागभीड तालुक्यात नवखळा इथं श्रीकृष्ण देव्हारे यांच्या शेताच्या बांधावर जाऊन त्यांनी संवाद साधला तालुक्यातील प्रगतिशील शेतक यांचा सत्कार भूसे यांच्या हस्ते करण्यात आला भूसे यांनी काल गडचिरोली जिल्ह्यात देसाईगंज तालुक्यातील नैनपूर इथंही भेट दिली खरीप आणि रबी हंगामादरम्यान शेतकऱ्यांना आवश्यक बियाणे आणि खतं कमी पडू देणार नाही अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली अकोल्यात कृषी संजीवनी सप्ताहा निमित्त चांद्र तालुका आशाबाई निखाडे यांच्या शेतात शेतीशाळा घेण्यात आली

तसंच त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या लातूर लातूर ग्रामीण मतदार संघातील विविध विकास कामांचा प्रारंभ आमदार धिरज देशमुख यांच्या हस्ते काल ऑनलाईन पद्धतीने झाला

रायगड जिल्हयात गेले तीन दिवस जोरदार पाऊस कोसळत असल्यानं जनजीवन विस्कळीत झालं असून वरंधा घाटात दरड कोसळली आहे ऐक्र्या याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून स्क्रिप्ट सतत कोसळणारा जोरदार पाऊस निसर्ग वादळाची आठवण करून देणारा सोसाटयाचा वाराआणि समुद्रात उठणाऱ्या महाकाय लाटा निसर्गाचा असा तिहेरी मारा गेली तीन दिवस रायगडची जनता झेलत आहे

तेवढीच गावं खाडीजवळ आहेत ही सारी गावं आज भितीच्या सावटाखाली आहेत कोसळणा या पावसान आंबा कुडलिका सावित्री गांघारी पाताळगंगा गाढी उल्हास या नद्या दुथडी भरून वाहत आहेत सततच्या पावसानं वरंध घाटात काल संरक्षक कठडा खचल्यानं हा मार्ग धोकादायक बनला आहे हे सारं असलं तरी पावसामुळे शेतकरी आनंदीत झाला असून शेतीची कामं वेगानं सुरू आहेत

मिठी नदीच्या पातळीत वाढ होत असून नदीलगतच्या क्रांतीनगर भागातील राहिवाशाना स्थलांतरित होण्याचा इशारा पालिकेने दिला आहे मिलन सबवे कांदिवली मालाड गोरेगाव दहिसर या भागात पाणी भरले आहे भरलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी ठिकठिकाणी पंप बसविले आहेत गेल्या दोन दिवसांपासून पावसानं मुंबईत दमदार हजेरी लावली आहे त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने घरात बंद असलेला मुंबईकर सुखावला आहे समुद्राला भरती असताना मुंबईकरांनी सावध रहावे चौपाट्यांवर जाऊ नये असं आवाहन मुंबई महापालिकेनं केले आहे

नवी मुंबईतही दोन दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे

मात्र शुक्रवारपासून शहरात टाळेबंदी लागू करण्यात आल्यामुळं सायन पनवेल महामार्ग सोडल्यास रस्त्यावर वाहनांची संख्याही कमी आहे लागोपाठ दुसऱ्या दिवशी सुद्धा सिंधुदुर्गला मुसळधार पावसाने झोडपून काढलं या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं पडझडीच्या अनेक घटना घडून मालमत्तेच नुकसान झालं नदी ओढे दुथडीभरून वाहत असल्यानं काही ठिकाणी पूल पाण्याखाली गेले होते त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती

धुळे जिल्ह्यात काल पावसानं जोरदार हजेरी लावली धुळे शहरासह जिल्ह्यातील धुळे आणि साक्री तालुक्यात म्सळधार पाऊस झाला यामूळं शहरातील चितोड परिसरातून वाहणाऱ्या मोती नाल्याला पुर येऊन त्याचं पाणी अनेक घरांमध्ये शिरलं एका घराची भिंतही कोसळली सुरत बायपास महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात या नाल्याचा नैसर्गिक प्रवाह बुजवल्याचा आरोप करत रात्रीपासून मदतीच्या प्रतिक्षेत असलेल्या नागरीकांनी काल सकाळी सुरत बायपासवर रास्तारोको आंदोलन केलं नंदुरबार जिल्ह्यात काल सायंकाळच्या सुमारास दमदार पावसाने हजेरी लावली आहे सकाळपासून जिल्ह्याभरात असह्य उकाडा जाणवत होता द्पारनंतर ढगाळ वातावरणाची निर्मीती होत सायंकाळी चारच्या सुमारास पावसाच्या सरी जोरदार बरसल्या आहेत जिल्ह्यातील नवापुर नंद्रबार तळोदा तसेच शहादा तालुक्यात या दमदार पावसाने हजेरी लावली आहे वादळानंतर एकदाच जिल्ह्यात फिरकलेल्या पावसाच्या सरी पुन्हा बरसण्यास सुरवात झाल्याने बळीराजाकडुन काहीसे समाधान व्यक्त होतांना दिसत आहे सुमारे पंधरा दिवसाच्या विश्रांती नंतर सातारा तालुका आणि इतर भागात पावसाने शनिवारी दुपारनंतर जोरदार हजेरी लावली आहे

या न्कसानीचे पंचनाम्यास स्रुवात झाली आहे वर्ध्यात पुरात वाहून गेल्याने चौघांचा मृत्यू झाला आहे नाल्याला आलेल्या पुरात दोन महिला बारा वर्षीय मुलगा आणि त्याचे आजोबा वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला

चारही मृतदेहांची ओळख पटली आहे आमच्या ठिकठीकाणच्या बातमीदारांसह मनोज क्षीरसागर प्णे कमल शेडगे निधन ज्येष्ठ स्लेखनकार कमल शेडगे यांचं काल मुलुंड इथल्या त्यांच्या राहत्या घरी व्रद्धापकाळानं निधन झालं

कमल शेडगे यांनी मुद्रित माध्यमात विपुल काम केलं त्यांची खरी ओळख टाईम्स समूहातील प्रकाशनं नाटक सिनेमाच्या जाहिरातींसाठी त्यांनी केलेलं कला दिग्दर्शन आणि सुलेखनानं निर्माण झाली

हवामान पुढील चोवीस तासात मुंबई कोकणात अनेक ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे

तृम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार